विदर्भात अनेकठिकणी वादळी पावसामुळे नुकसान संचारबंदीम्ळे राज्यातंर्गत विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजूर कामगार विदयार्थी भाविक आणि पर्यटकांना काही अटी शर्तींवर एस टी बसनं मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येम्ळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातल्या नागरिकांना प्रवासाची कोणतीही म्भा नसेल असंही परिवहनमंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे

पोलिस आय्क्तालयं असलेल्या ठिकाणी त्या परिमंडळाचे पोलीस उपाय्क्त तर इतर ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार तिथले नोडल अधिकारी असतील ज्या नागरिकांना व्यक्तिगत प्रवास करायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करून नोडल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल यासाठीचं ऑलनाईन पोर्टल उद्यापासून स्रु होणार आहे या प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेल्या बस प्रवासादरम्यान क्ठेही थांबणार नसल्यानं नागरिकांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे या बसचं निर्जंत्कीकरणं केलेलं असेल संपूर्ण प्रवासात परस्परांपासून स्रक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक राहील अशी माहितीही त्यांनी दिली नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही परब यांनी केलं आहे

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांसोबतद्रदृष्य प्रणाली मार्फत संवाद साधणार आहेत

गौबा यांनी अधिकाधिक श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वेला सहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारांना केली डॉक्टर परिचारिका आणि पॅरामेडिक्सच्या हालचालींवर कोणतेही बंधन लावू नये आणि कोरोना योदध्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत यावर त्यांनी जोर दिला राज्य म्ख्य सचिवांनी त्यांच्या राज्यातील परिस्थीची माहिती दिली आणि सांगितले की कोविड पासून संरक्षण आवश्यक असतानाच आर्थिक उपक्रम देखील अशंतः पद्धतीने सुरु करणे गरजेचे आहे टाळेबंदीच्या काळात इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचं मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल जाहीर केलं

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडण्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे तर काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत

उद्या म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे भाजपने जाहीर केलेल्या चारही उमेदवारांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उद्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील काँग्रेसने दोन नावांची घोषणा केल्याने नऊ जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याम्ळे निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूका घ्यावा लागणार याबाबत उत्स्कता निर्माण झाली आहे विदर्भातील ब्लढाणा जिल्हा कोरोना म्क्त झाल्याची दिलसदायक बातमी आमच्या प्रत्निंनिधीने दिली आहे

या बद्दल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतींनिधी बाईट बुलढाणा जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये कोरोंना बाधित रूग्ण आढळले होते

ब्लढाणा जिल्हा हा संपूर्णपने कोरोंना मुक्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे सचिन ठाकरे बुलढाणा ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याच कडून बाईट लॉकडाउन च्या कालावधीपासून वर्धा जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता

तिचे स्त्राव नमुने आज पॉजिटिव आल्याने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे

तसेच सर्वांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे ही प्रक्रिया चालू केली आहे एक रुग्ण वध्यात असताना सोबतच वाशिम जिल्हा येथील ही एक रूग्ण सावंगी रुग्णालयात उपचार घेत असताना तो ही पॉजिटिव आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आता या ग्रीन झोन असलेल्या जिल्हा ही कोरोंना बाधितमध्ये समाविष्ट झाला आहे त्यामुळे जिल्हयाच धोका हळूहळू बाढताना दिसत आहे

रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला ही बाब दिलासा देणारी ठरली असून वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला

अहवाल नागप्र येथील वैदयकीय शासकीय महाविदयालयाने दिला आहे

चंद्रप्र जिल्ह्यातील एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे

त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत हे सर्वजण यवतमाळ येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते यवतमाळ जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी बहतांश रुग्ण यवतमाळ आणि नेर शहरातील आहे आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यवतमाळ आणि नेर या शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यात येणार आहे

हवामान खात्यानं वर्तवल्यानुसार विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावससह पर्जन्य वृष्टी झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतनिधींनी कळवळा आहे

दोन तास झालेल्या वादळी वाऱ्याम्ळे ग्रामीण भागातील अनेक घरांची छपरे उड्रन गेल्याने नागरिकांचे आर्थिक न्कसान झाले आहेत

गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली गडचिरोली आरमोरी देसाईगंज ताल्क्यात गारपीट झाली याम्ळे उन्हाळी धानपिकाचे नुकसान होणार आहे सकाळीही मेघगर्जनेसह हलका पाऊस पडला

नागप्र शहरात दुपारपासून वादळी वारा आणि ढगाळ वातावरण होतं मात्र काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी वृष्टी केल्याचं वृत्त आहे